ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते विश्व कल्याणाच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली मात्र आज समोर असलेली आव्हानं वेगळी आहेत असं ते म्हणाले संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर तिसर जागतिक युद्ध झालं नसलं तरी अनेक लहान मोठी युद्ध तसंच दहशतवादी हल्ले सुरु राहणं ही चिंतेची बाब असल्याचं मोदी यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रांबाबत भारतात असलेला विधास जगातल्या तिर देशात तेवढ्याच तीव्रतेने आढळतो असं नाही असं ते म्हणाले भारताची परिस्थिती मजबूत असतानाही जगाला कधीही त्रास झाला नाही भारतानं आजवर कायम जगाच्या कल्याणाचाच विचार केला असून अनेक शांतता प्रकियामध्ये आपले सैनिक पाठवल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गेले अनेक महिने जग कोरोनाशी झुंज देत असाताना भारतानं सुरु केलेलं आत्मनिर्भर भारत अभियान संपूर्ण जगाला बळ देईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला महिलांना दिलं जात असलेलं आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या संक्षमीकरणासाठी देशभर होत असलेल्या प्रयत्नाचाही मोदी यांनी आपल्या संबोधनात उल्लेख केला जगाच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी समर्पित भावनेनं काम करण्यासाठी कटीबद्ध होऊया असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य देशाना केलं आहे

मोहिमेत सारी आणि आयएलएस रुग्णांचा शोधही व्यवस्थित घेतला पाहिजे असं ते म्हणाले माझ कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम तळागाळापर्यंत पोहचवा त्यासाठी लोककलावंत तसंच विविध बोलीभाषांन मध्ये प्रभावी संदेश देऊ शकणाऱ्यांचा उपयोग करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ दादाजी भुसे के सी पाडवी हसन मुश्रीफ गुलबराव पाटीलही या आढावा बैठकीत सहभागी झाले होते

याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रसारित केला जाईल प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाणार आहे आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे येत्या काळात केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोरोनामुळे उत्पादनाशी संबंधित अनेक कंपन्या चीन सोडून जात आहेत ही भारतासाठी मोठी संधी असून आपण त्याच्या लाभ घ्यायला हवा असं ते म्हणाले यादृष्टीनं केंद्र सरकारनं लघु उद्योग कृषी क्षेत्र आणि कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आणि कायदे केले असल्याचं सांगून त्याविषयीची माहितीही फडनवीस यांनी दिली माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

सिंग यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो अशी आपण बैर चरणी प्रार्थना करत असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनीही मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्यासारख्या प्रधानमंत्र्याची उणी देशाला भासत आहे त्यांचा प्रामाणिकपणा शालींता आणि समर्पण वृत्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचं राहूल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे काँग्रेसनेही पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजातल्या वाईट गोष्टीचं निमूलन लवकरात लवकर आणि खात्रीदायक मार्गाने करणं हे सिंग यांचं प्राथमिक उद्दिष्ट राहिलं आहे प्रत्येक भारतीयाच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांची बांधिलकी लक्षणीय आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसानं मुग तुर सोयाबीन पीकाचं मोठ नुकसान झालं आहे या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करायचे निर्देश पर्यावरण संसदीय कार्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत तालुक्यातल्या नागलगाव सुमठाण धडकनाळ ििं शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री त्यांनी केली नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनानं घ्यायचे निर्देश त्यांनी दिले नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागानं उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन तसंच ऑफलाईन सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन बनसोडे यांनी केलं शेतक यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये केला तर शेतक यांच्या हातात दोन पैसे जास्तीचे येतील त्यामुळे जीवनमान उंचावण्यासाठी शेतक यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं आहे ते आज यवतमाळमध्ये मडकोना क्वे जरबिरा फुलांच्या पॉली हाऊसला भेट दिल्यानंतर बोलत होते

पारंपरिक शेतीव्यतिरिक्त आधुनिक पध्दतीचा अवलंब केला तर शेतक यांचा चांगला फायदा होऊ शकतो असं राठोड यांनी सांगितलं हिंदी सिनेसुष्टीतील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम दिलं तर अशा चित्रपटांचं चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल असा शिवारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे चौकशीत स्त्री पुरुष भेदभाव नसावा याकडेही नार्कोटिक्स विभागानं लक्ष द्यावं असं आवाहन आठवले यांनी केल आहे

पालिकेनं चाचण्यांची संख्या वाढवली आहे

प्रसिद्ध पार्श्वगायक दिवंगत एस पी बालसुब्रह्मण्यम यांच्या पार्श्विव देहावर आज तामिळनाडूतल्या तिरुवल्लूर जिल्ह्यात तमरायपक्कम श्विं शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार झाले यावेळी पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली यावेळी त्याचे हजारो चाहते आपल्या आवडत्या गायकाला अखेरचा निरोप द्यायला उपस्थित होते त्याआधी त्यांचा पार्थिव देह चेन्नई शिल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता काल पासून अनेक राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतल्या नामवंतानी तसंच रसिकांनी त्यांचं दर्शन घेतलं भारत आणि श्रीलंका यांच्यातले बौद्ध परंपरेशी निगडीत संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारतानं एक कोटी पन्नास लाख डॉलरचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी दिली आहे

क्षीलंकेतल्या बौद्ध भिक्कुंना घेऊन श्रिलंकेहून क्शीनगर क्शे येणाऱ्या पहिल्या विमानाला भारतानं मान्यता दिली आहे

गेल्या काही दिवसांमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पिक नुकसानीचे आठवड्याभरात पंचनामे करावेत असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत भुसे यांनी आज औरंगाबादमधे कन्नड तालुक्यातल्या नागद भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पिक नुकसानीसंदर्भात आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले पंचनाम्याचे अहवाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्यानंतर मदतीसंदर्भातला निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं हे अहवाल केंद्र सरकारलाही सादर करू तसंच नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याबद्दल विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांकडून पिकविमा काढला आहे त्या कंपन्यांना सूचना दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली